अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी मतदानाआधी सभात्याग केला सध्या अस्तित्वात असलेल्या अनुसूचित जाती जमाती आणि त्विर मागास वर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नसल्याचं गहलोत यांनी सांगितलं हे आरक्षण सर्व धर्मीयांसाठी असल्यानं को िवधी लोकांना त्याचा लाभ होणार आहे असं त्यांनी सांगितलं

या विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे नेते के व्ही थौमस यांनी सांगितलं की या विधेयकामागच्या आरक्षणाच्या संकल्पनेला विरोध नसल्यानं काँग्रेस त्याला पाठींबा देत आहे पण ज्या पद्धतीनं हे विधेयक आणलं जात आहे त्यावरुन सत्ताधारी पक्ष याबाबत कितपत गंभीर आहे याविषयी प्रश्न पडतो हे विधेयक पुरेसा अभ्यास आणि तयारी न करताच आणलं असल्याची शिक्रा करत ते संयुक संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी त्यांनी केली

सर्वाना गरिबांसाठी आरक्षण देण्याची दीर्घकाळची मागणी सरकारनं पूर्ण केली आहे असं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान म्हणाले

अण्णा द्रमुकचे एम

तृणमूल काँप्रेस मार्क्सवादी कम्युनिस्क्षापाी संयुक जनता दल आणि अपना दलाच्या सदस्यांनीही या चर्चेत बोलताना विधेयकाला पाठिबा दिला सवर्ण गरीबांना आरक्षण देणारं विधेयक मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं असून देशाच्या िहासातला हा महत्वाचा क्षण असल्याचं म्हाळे आहे

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग स्मृती जिणी हर्षवर्धन तसंच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे

मात्र नव्या विधेयकामुळे या तीन देशातील सहा धार्मियांना ही अाकेवळ सहा वर्षे तिकीच राहणार आहे विधेयक मांडताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हे विधेयक फक्त आसामलाच नव्हे तर अन्य सर्व राज्यानांही लागू होणार असल्याचे सांगितले राजस्थान पंजाब आणि दिल्लीत पश्चिमेकडून आलेल्या स्थलांनरितांनाही ते लागू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

सरकार राष्ट्रीय नारिकत्व यांदीबाबत कंशिंद्व असल्याचं त्यांनी सांगितलं या यादीत कोणताही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असंही ते म्हणाले आसाम समझोत्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं अनेक पावले उचल्याचंही त्यांनी सांगितले काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी हे विधेयक समितीला पाठवावे अशी मागणी केली तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनीही मागणी केली नंतर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी निषेध नोंदवत सभात्याग केला मार्क्सवादी कम्युनिस्त्रापक्षाच्या सदस्यांनीही या विधेयकाला विरोध केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत

विविध विकास कामांच ते भूमिपूजन करतील

यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस केंद्रीय मंत्री नितिन गडकरी केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हर्जीत सिंह गिरी उपस्थित राहणार आहेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित असणार आहेत सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या चारपदरी राष्ट्रीय महामार्गाला प्रधानमंत्री आज देशाला अर्पण करणार आहेत त्यामुळे मराठवाड्याशी सोलापूरचा संपर्क वाढायला मदत होणार आहे

सोलापूर स्माधिसिकी परिसर विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून पाणीपुरवठा सुधारणा आणि भुयारी गावे अशा एकत्रित प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल त्यानंतर प्रधानमंत्री सोलापूर शहरात जनसभेलाही संबोधित करणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी आग्रा शिल्या गंगाजल तसंच शिर विकास प्रकल्पांचंही उद्दा जे करणार आहेत

लोकसभेचं कामकाज काल संस्थगित झालं

राज्यसभेचं कामकाज मात्र एका दिवसासाठी वाढवलं असून ते आजही सुरु राहणार आहे

नवे दर तीन वर्षांसाठी लागू राहतील मंत्रालयाद्वारे स्थापन केलेल्या आठव्या दर समितीच्या सूवनांच्या आधारे ही वाढ करण्यात आल्याचं सरकारी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे वृत्तपत्र प्रकाशनातील गुंतवणूक तसंच अन्य खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन जाहीरात दर वाढवण्याची सूचना समितीनं केली होती या दरवाढीचा लाभ मध्यम आणि लहान वृत्तपत्रांना होणार आहे यामधे अधिकांश वृत्तपत्र क्षेत्रीय भाषातील असतील

केंद्रीय क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज संध्याकाळी बालेवाडी खिल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ संदेशाद्वारे संवाद साधणार आहेत स्पर्धेत सुमारे नऊ हजार खेळाडू सहभागी होत आहेत

या सर्व खेळाडूंना चांगली कामगिरी करता यावी यासाठी खास प्रशिक्षण दिलं आहे

पगारवाढ तसं अन्य माग्ण्यांसाठी संप पुकारण्यात आला असून आजही तो सुरुच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे